सीबीआयनं काल दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज सुनावणी झाली राजीव कुमार यांनी मेघालयाची राजधानी शिलाँग इथं सीबीआयसमोर चौकशीला हजर राहावं आणि सीबीआयने त्यांना अटक करु नये असं न्यायालयानं सांगितलं आहे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव पोलिस महासंचालक आणि कोलकात्याच्या पोलिस आयक्तांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या अवमान याचिकेवर या तिघांनी येत्या अठरा तारखेपर्यंत उत्तर देण्यासंही न्यायालयानं सांगितलं आहे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाचं स्वागत केलं कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हेच यातून स्पष्ट होतं असं प्रसाद यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं असून हा आपला विजय असल्याचं म्हटलं आहे दरम्यान संसदेत आजही या मुद्यावरून त्रणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला

लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही तुणमूल काँग्रेसच्या सदस्यांचा गदारोळ सुरुच होता या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज सुरू ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन संदर्भातला प्रश्न उपस्थित केला तर भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्यासह काही सदस्यांनी शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारची भूमिका पाहता तिथलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दपारी दोन वाजेर्यंत स्थगित केलं ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला आरोपी राजीव सक्सेना याची सक्त वसुली संचालनायाची कोठडी दिल्ली न्यायालयानं आणखी चार दिवसांनी वाढवली आहे

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी करारात राजकीय नेते नोकरशहा आणि हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना लाच घेता यावी म्हणून जागतिक स्तरावरच्या कंपन्यांची सुविधा प्रवल्याचा आरोप सक्सेनावर ठेवला आहे

ते आज अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय रिपब्लिकन पक्ष गवई गटासाठी सोडावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केली आहे

ते काल मुंबईत एका बैठकीत बोलत होते आपल्याकडच्या सगळ्या शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केली तर शेतकऱ्यांना प्रेल एवढं खत तयार होऊ शकतं आणि यामुळे रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद केला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं

परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात कालपासून येत्या दहा तारखेपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते द्चाकी चालकांनी हेल्मेट वापरणं आवश्यक आणि कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं

यामुळे लाखो रुपयांचं न्कसान झालं या आगीमध्ये कापसाची रुई पूर्णपणे जळाली असून मशिनरी जळून खाक झाल्या अगनिशमन दलाच्या बंबानं आग विझवण्यात आली असून यात कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही